करतारपूर कॉरिडोअर विषयी भारत पाकिस्तान दरम्यान चर्चा सूरू

आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड आणि न्युझीलंड दरम्यान स्रू

जीएसएलव्ही एम

हा अग्निबाण इस्रो संस्थेत बाहबली या नावानं ओळखला जातो या चंद्रयानाच तीन भाग आहेत चंद्राभोवती विशिष्ट कक्षेत अमण करणार अमणयान चंद्राच्या पृष्ठभागावर चालणारं प्रजान हे वाहन आणि ते वाहन चंद्रावर अलगद उतरवणारं विक्रम हे यान

उद्या होणा या चंद्रयान प्रक्षेपण पाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानालाही या पूराचा मोठा फटका बसला असून प्राण्यांची शिकार होऊ नये यासाठी वनविभाग प्रयत्नशिल आहे दरम्यान प्राणी स्वतःहनच उंचावरील भागात जात असल्याचं वनविभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे ग्वाहाटीसह अनेक ठिकाणी ब्रम्हपूत्रा नदी तिच्या उपनद्यांसह धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे छतीसगढ इथं माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत स्रक्षा दलांनी आज दोन माओवाद्यांना ठार केलं तर एकाला अटक करण्यात आली आहे दंतेवाडा जिल्ह्यात किरणडूल क्षेत्रात आज सकाळी जिल्हा राखीव पोलीस आणि माओवाद्यांमध्ये ही चकमक झाली

पंजाब सरकारमधले कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिध्दू यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे सोपवला आहे यासंदर्भातील पत्रही आपण काँग्रेस अध्यक्षांकडे दहा जून रोजी पाठवलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे देशांतर्गत डाव्या विचार सरणीचा प्रभाव कमी झाला असून संबंधित हिंसक घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असल्याचं एका सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे

करतारपूर साहेब कॉरिडोअरच्या बांधणीसाठी आरत आणि पाकिस्तानच्या पदाधीका यांदरम्यान चर्चेच्या द्स या फेरीला सुरूवात झाली आहे पाकिस्तानच्या वाघा इथं सुरू असलेल्या चर्चेत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व गृहमंत्रालयाचे सहसचिव एस

दास करीत आहेत त्यांच्यासोबत गृहमंत्रालय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय संरक्षण मंत्रालय तसंच पंजाब सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी चर्चेत सहभागी झाले आहेत ग्रूदवारा करतारपूर साहेबला जाणा या भाविकांच्या स्रक्षेचा मुद्दा महत्वाचा असून हा प्रवास व्हिसामुक्त तसंच कोणतंही शुल्क किंवा परवाना मुक्त असावं हा भारताचा आग्रह आहे

भारतीय चित्रपट संचालन समितीची बैठक जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज गोवा इथं झाली

यावर्षी रशियादेखील या महोत्सवात आंतरराष्ट्रीय सहयोगी बनण्यासाठी इच्छुक असल्याचं ते म्हणाले

यंदा या महोत्सवाचं स्वर्ण महोत्सवी वर्ष असून त्यानिमित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निय्कती करण्यात आली आहे लोकसभा निवडण्कीची जबाबदारी स्वीकारून अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे याशिवाय पाच जणांची पहिल्यांदाच कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे यामध्ये नितीन राऊत बसवराज पाटील विश्वजित कदम यशोमती ठाकूर आणि मुझ्झफर हसैन यांचा समावेश आहे

सी पडवी यांना विधिमंडळ गट नेतेपदी नियुक्त करण्यात आलं आहे याबरोबरचं पक्षानं विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर अन्य आठ समित्या स्थापन केल्या आहेत यामध्ये जाहीरनामा समितीच्या प्रम्ख पदी माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी केंद्रीय मंत्री स्शीलक्मार शिंदे यांना प्रदेश समन्वय समितीचं अध्यक्ष केलं आहे तर नाना पटोले यांच्याकडे प्रचार समितीच्या प्रम्ख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी आगवत यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होईल ब्लडाणा जिल्हयात ऊच्छाद मांडत पाच जणांवर हल्ला करणारा बिबट्याला वनविभागाने अखेर जेरबंद केले आहे

खामगाव तालुक्यातील पोरज सुरज शिवारात धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास रात्री वनविभागाला यश आले दरम्यान काल दपारी एका ग्राख्याने वन आणि पोलीस विभागाला माहिती दिल्यानंतर गावकर्या सह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तळ ठोकून हा बिबट्याला जेरबंद केले अमरावती जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला स्रवात झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली मात्र दहा दिवसांपासून पावसानं पुन्हा दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचं संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे दोन तीन दिवसांत पाऊस न आल्यास किमान तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणी करावी लागणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अकोला न्यायालयाला शतकोतर वर्षांची परंपरा लाभली आहे अनेक नामवंत वकीलांनी या न्यायालयात वकीली केली आहे नावलौकीक असलेल्या अशा या न्यायालयाची प्रतिमा जपण्याची जबाबदारी वकीलांवर असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन अतिरिक्त इमारतीचे उद्घाटन आज करण्यात आले न्यायमूर्ती रोहीत देव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

गवई म्हणाले की राज्यात वकील आणि न्यायदानाचे काम करीत असताना अनेक महत्वपूर्ण प्रकरणांमध्ये न्याय देण्याचा प्रसंग आला यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल देताना अकोला जिल्ह्यातील न्यायमूर्तीसोबत न्याय देण्याचा प्रसंग आला अकोल्याचे असलेले वल्लभ मोहता यांना आदर्श मानून आपण न्यायदानाच्या क्षेत्रात वाटचाल करीत असल्याचे सांगितले नागरिकांना कमी वेळेत आणि कमी खर्चात न्याय मिळेल तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक आणि आर्थिक लोकशाही रूजविण्यासाठी न्यायाधीश आणि वकीलांनी कार्य करावे न्यायालयातील प्रावे आणि लायब्ररी डिजीटल होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असं पालकमंत्री डॉ पाटील म्हणाले कष्टकरी ग्रामीण भागातील जनतेला बस स्थानकावर विमान तळासारख्या सूविधा भिळाव्या म्हणून बसस्थानकाला निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे

वर्धा जिल्हयाच्या दौ यावर असताना त्यांच्या हस्ते विविध कामांचं भूमीपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते

वर्धा नजीक असलेल्या सेल् बसस्थानकाला देखील अद्ययावत करण्यात येणार आहे

जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपट्र ठरली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीनं आयोजित क्रिकेट विश्वचषक स्पर्धत आज विजेते पदासाठीचा अंतिम सामना यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान लाईसच्या मैदानावर खेळला जात आहे न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला न्युझीलंडतर्फे एच

सध्या धाव पट्टीवर टी लॅथम आणि सी

इंग्लंडतर्फे व्होकेस आणि व्डनं प्रत्येकी एक तर प्लंकेटनं तीन गडी बाद केले

न्य्झीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी यापूर्वी विश्वचषक मिळविला नसल्यानं क्ठल्याही एका संघाला प्रथमच विश्व विजेतेपद मिळणार आहे